प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज नांदेड क्रें प्रचारसभा होणार आहे

देशातल्या हिंदू मुस्लिम बांधवामधे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्रातलं सरकार करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अब् आझमी यांनी केला

सिमी ही सामाजिक संघटना असून तिला काँप्रेसनं दहशतवादी संघटना ठरवून त्यावर बंदी आणली असा आरोप आझमी यांनी केला मोदींवर विखारी टीका करत लव्ह जिहाद गाय बैलाचं राजकारण करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला भाजप सरकारचं शेतीविषयक धोरण अतिशय चुकीचं असून त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे

याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी टीका केली युपीए आणि काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात देशाचा विकास झाला मात्र सध्याच्या सरकारनं आधीच्या सरकारची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे अनेक क्षेत्रात देशाची पीछेहाट झाली आहे असा आरोपही त्यांनी केला केंद्रात सक्षम सरकार आणण्यासाठी महायुतीला मतदान करा असं आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे ते काल यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारसभेत बोलत होते देशात मजबूत सरकार हवं की मजबूर सरकार हवं असा प्रश्न विचारत त्यांनी मतदारांना साद घातली

महाराष्ट्रात गुढीपाडव्यानिमित्त विविध ठिकाणी नववर्ष स्वागत यात्रा आयोजित करण्यात आल्या आहेत विशाल रांगोळ्या विविध विषयांवरचे चित्ररथ सामाजिक प्रबोधनाचे संदेश हे या यात्रांचं वैशिष्ट्य लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते आज मतदानाच्या गुढीचे पूजन करण्यात आलं

लोकसभा निवडणूक प्रचार काळात जाहीर सभेमध्ये खासदार राजू शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपाई विधान केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ब्राह्मण समाज संघटनेनं एका निवेदनाद्वारे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती ब्राह्मण समाजाच्या निवेदनाची गंभीर दखल घेऊन काटकर यांनी घेऊन खासदार राजू शेट्टी यांना त्यांच्या आक्षेपार्ह विधानाबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि खुलासा करण्यासाठी चोवीस तासांची मुदत दिली आहे दरम्यान खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या विधानाबद्दल ब्राह्मण समाजाची माफी मागितली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचासंहितेच्या काटेकार अंमलबजावणीसाठी निवडणुक आयोग प्रयत्न करीत आहे गडचिरोलीत आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी पथक स्थापन करण्यात आली असून एक एप्रिल पासून आतापर्यंत आचारसंहिता भंग झाल्याबद्दल आठ गून्हे दाखल केले आहेत ब्लढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील जामोद क्वे काल संध्याकाळी विहिरीत उतरलेल्या दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार हे शेतकरी कचरा काढण्यासाठी विहिरीत उतरले होते अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल फिफाचे कार्यकारी सदस्य होणारे पहिले भारतीय ठरले आहेत

भारती महिला हॉकी संघ आज क्वालंमपूर क्वें मलेशियाविरुद्ध सुरू मालिकेत दसरा सामना खेळणार आहे

या मालिकेचा तिसरा सामना सोमवारी होणार आहे

उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा जास्त होतं येत्या दोन दिवसात विदर्भातल्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर उत्तर हवामान कोरडं राहील असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं दिला आहे लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे असं आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केलं आहे भारत हा जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे ही लोकशाही व्यवस्था सद्रढ आणि बळकट करायची असेल तर प्रत्येक नागरिकानं मतदानाचे कर्तव्य बजावलं पाहिजे